काश्मीर मुदद्द्यावर पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद महाराष्ट पर राज्यातल्या पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र आणि राज्य शासनामार्फत लागणारी सर्व ती मदत युद्धपातळीवर केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्यस्त भागाची पाहाणी केल्यानंतर ते काल कोल्हाप्ररात वार्ताहरांशी बोलत होते

मुख्यमंत्र्यांनी काल प्रखस्त भागात पिण्याचं पाणी वीज आरोग्य सुविधा आदी बाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असा विश्वास प्रग्रस्तांना दिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आपलं बोलणं झालं असून केंद्राकडून आवश्यक ती सर्व मदत मिळेल असं ते म्हणाले पावसानं काल काहीशी विश्रांती घेतली असली तरी कोयना आणि राधानगरीसह विविध धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग चालू असल्याने त्या ठिकाणी पूरस्थिती कायम आहे

दीपक म्हैसेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

मुंबई बंगळ्रू महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प आहे पुरात अडकलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारतीय वायुसेनेची मदत घेतली जात आहे

सिंधुदर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून तिथली पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यातलं पावसाचं प्रमाण कालपासून कमी झालं असून जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांचा पूरही आता ओसरत आहे गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी पुन्हा भामरागड गावात शिरलं असून सुमारे साडेतीनशे नागरिकांना प्राचा फटका बसला आहे

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात गेल्या दहा बारा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भातशेती अडचणीत आली आहे पर दष्काळ पश्विम महाराष्ट्रातील काही जिल्हे महापुरात बुडालेले असताना मराठवाडा आणि विदर्भातले काही जिल्हे अजून कोरडेच आहेत

सिंधुदूर्ग रत्नागिरी रायगड नंदूरबार धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यात सरासरी पेक्षा काहीसा जास्त पाऊस झाला उर्वरित जिल्ह्यातलं पाऊसमान सरासरीच्या आसपास आहे पावसाची सरासरी सर्वाधिक असलेला जिल्हा आहे पूणे

सातारा सांगलीत अतिवृष्टी होत असताना शेजारचा सोलापूर मात्र राज्यातला सर्वाधिक अवर्षणग्रस्त जिल्हा ठरला

पर पवार सरकारनं प्रपरिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन पंचनामे आणि भरपाई तातडीनं सुरु करावी आणि प्रग्रस्त भागात शंभर टक्के कर्ज माफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉप्रसचे नेते शरद पवार यांनी काल पुण्यात केली राष्ट्रवादी कॉप्रेसच्या वतीने सुरु करण्यात आलेली शिव स्वराज यात्रा पूर परिस्थितीमुळे काही काळ स्थगित करण्यात आली असल्याचं शरद पवार यांनी यावेळी जाहीर केलं

काल रात्री द्रदर्शनवर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की कोट्यवधी देशवासियांचं स्वप्न पूर्ण झालं असून जम्मू काश्मीरमध्ये आता विकासाला चालना मिळणार आहे जम्मू काश्मीरच्या प्रगतीविषयी ते म्हणाले हमने जम्मू काश्मिर प्रशासन में एक नई कार्यसंकृती लाने पारदर्शकता लाने भरसक्त प्रयास किया हैं इसका नतिजा है के आय आय ीं आय आय एम एम्स हो तमाम साथ साथ एरिगेशन प्रोजेक्हो पॉवर प्रोजेक्हो या फिर करप्शन ब्युरो हो ऍन्टि करप्शन ब्युरो इन सबके काम में तेजी आई हैं ईसके अलावा वहॉ कनेकि डेहीी से जूडे प्रॉजेक् हो सडको और नई रेल लाईनो का काम हो एअरपो का आध्निकीकरण हो सभी को तेज गतीसे आगे बढाया जा रहा हें भारत रत्न राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारत रत्न या देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि गायक संगीतकार भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला

यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे

त्याचबरोबर नववी ते दहावी साठी अभ्यासक्रमात जलस्रक्षा हा विषय समाविष्ट करणारं महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचंही शेलार यांनी नमूद केलं

गेल्या आर्थिक वर्षात राज्यात एक लाख सत्तर हजार कोटी रुपये महसूल संकलित झाला होता त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण आठ टक्क्यांनी अधिक आहे निरोप आकाशवाणीच्या पूणे केंद्रात काल आगळावेगळा निरोप समारंभ झाला निरोप देणाऱ्यांनी आपल्या आठवणी जागवल्या काहींचे तर डोळे भरून आले ज्यांना निरोप दिला त्यांना तर काही बोलता येणंच शक्य नव्हतं काय घडलं नेमकं ऐका हा वृत्तांत काल दुपारी अख्खी पूणे आकाशवाणी कार्यालयाच्या अंगणात जमली होती निमित्त होतं निरोप समारंभाचं या अंगणात झाड आहेत खूप

आकाशवाणीच्या पुणे केंद्रापेक्षाही जुनी या झाडांनी इथल्या प्रत्येकाचं स्वागत केलं आहे अनेक जण तर त्यांच्या साक्षीनं आले आणि गेले सुद्धा

सावली देत वृक्षवल्ली अम्हा सोयरी तुकोबा सांगुन गेलेत झाडांना ऐकू नसेल आलं तेव्हाही आणि कालही दिसलं ही नसेल पण जाणवलं असेल नक्कीच त्यांना सोयरे मानणाऱ्या या वास्तूतल्या माणसांचं प्रेम कारण निरोप समारंभ होता त्यांच्यासाठीच आता इथून मेट्रो जाणार आहे ही झाडं काढली जातील लवकरच मुळासक लावलीही जातील पुन्हा दुसरीकडे कुठेतरी बहरतीलही पुन्हा पण जेव्हा केव्हा वाऱ्यावर स्वार होऊन आकाशवाणीचे सूर पोहोचतील त्यांच्यापर्यंत तेव्हा गाळतीलच दोन चार पान

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात अभिग्यान दास आणि समुद्रा दास तबला राज विजय भान्शाली पखावज सत्यम डी खैरे हार्मोनियम शुभदा गायकवाड आणि निनाद प्रसाद जोशी सतार वरदराज भोसले व्हायोलीन दिवीजा जोशी नाट्यसंगीत रुची फोनसेका उपशास्त्रीय शिवरंजनी हेगडे सुगम संगीत भजन लारिसा अलमेडा मयुर परिक यांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे

हवामान पूरस्थिती गंभीर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आजही घाट क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार सरी हजेरी लावू शकतात विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी जोरदार सरी अपेक्षित आहेत